पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यात चर्चा अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सौहार्दासाठी भारताच्या सहकार्याची ग्वाही

राखी पौर्णिमा आणि विश्व संस्कृत दिवस आज देशभरात उत्साहात साजरा

बिहारमध्ये पूरस्थिती कायम मदत आणि बचाव कार्याला वेग

आयपीएल क्रिकेट सामने पुढील महिन्यापासून अमिरातीमध्ये होणार पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर अशरफ घनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली दोन्ही नेत्यांनी एकमेकांना ईद उल अझा निमित्त शुभेच्छा दिल्या अफगाणिस्तानात शांती समृद्धी आणि विकासासाठी भारताच्या सहकार्याची ग्वाही यावेळी मोदी यांनी दिली तर अफगाणिस्तानला आवश्यक अन्न धान्य आणि औषधांचा पुरवठा केल्याबद्दल अशरफ घनी यांनी भारताचे आभार मानले

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी हा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे संशयित रुग्णांचा शोध चाचण्या आणि उपचार या त्रिसूत्रीनुसार सध्या देशभरात कोरोना विरुद्धचा लढा सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे

अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवल आहे प्रसाद यांनी शनिवारी शहा यांची भेट घेतली होती त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं प्रसाद यांनी ट्वीटर द्वारे सांगितलं आहे

ई विन ही तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा असून यामुळे देशभरात लशीकरणासाठी आवश्यक पुरवठा साखळी अधिक मजबूत करण शक्य झालं आहे आरोग्य मंत्रालयानं राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत ही यंत्रणा उभारली असून लशींची साठवणूक उपलब्धता साठवणूक आणि त्यासाठी आवश्यक तापमान आदींबाबत माहिती देणं हा याचा मुख्य उद्देश आहे कोविड संकटाच्या काळात लहान मुलं आणि गर्भवती महिलांना आवश्यक लशींचा पुरवठा देशभर करणं हाही या यंत्रणेचा महत्त्वाचा फायदा आहे कृषी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा

गेल्या सहा वर्षात शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत असं केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आकाशवाणीला सांगितलं अधिक माहिती

प्रधानमंत्री किसान योजना ई नाम यासारख्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होत असून उत्पादनापासून विपणनापर्यंत प्रत्येक बाबीवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे

त्यांना सरकारचं भक्कम पाठबळही आहे कृषिक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचविणं आणि बळीराजाला त्या आधारे जागतिक मूल्यसाखळीमध्ये अधिक अधिक स्पर्धात्मक बनविणं यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत हे प्रयत्न देशातील शेतकऱ्यांसाठी अन्नदाता सुखी भव हा मंत्र निश्वितच वास्तवात आणणारे ठरतील हे नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी अनुपम मिश्रा यांच्यासह स्वाती महाळंक पुणे वेळापत्रक केंद्रीय शिक्षण रमेश पोखरियाल निशंक यांनी आज उच्च प्राथमिक स्तरावरच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केलं शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एनसीईआरटी नं हे वेळापत्रक तयार केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास रमेश पोखरियाल यांनी यावेळी व्यक्त केला

आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देत देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढवणं आणि संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण करण हा यामागचा उद्देश आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज परिचारिकांबरोबर हा सण साजरा केला या छोटेखानी कार्यक्रमात परिचारिकांनी राष्ट्रपतींना राखी बांधली आणि त्यांच्याशी संवाद साधला कोविडच्या संकट काळात तुम्ही आपल्या जीवावर उदार होऊन इतरांचे प्राण वाचवले अशा शब्दात राष्ट्रपतींनी परिचारिकांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राखीपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देशातल्या स्त्री शक्तीनं दिलेल्या आशीर्वादामधून काम करण्याची उर्जा मिळते असं मोदी यांनी या निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रात मच्छिमार बांधव आजचा नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करतात या दिवशी सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करून पावसाळ्यानंतरच्या मासेमारीची सुरुवात होते पण यंदा या सणावर कोरोनाचं सावट होतं समुद्र किनाऱ्यावर गर्दी करायला प्रशासनानं बंदी घातल्यानं नारळी पौर्णिमेला गजबजून जाणारे किनारे आज सुनेसुने होते

आकाशवाणीवरून प्रथमच बहुजन भाषा संस्कृत भाषा हा विशेष कार्यक्रम आज सकाळी प्रसारित करण्यात आला दरवर्षी रक्षा बंधनाच्या तिथीला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येतो

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संस्कृत ही अनेक भारतीय भाषांची जननी आहे वेदांसारख्या प्राचीन भारतीय साहित्याची रचना संस्कृतमध्ये करण्यात आल्याचं जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे विश्व संस्कृत दिवस संस्कृत भाषेतून प्रकाशित होणाऱ्या भारतातील दोन दैनिकांपैकी एक म्हणजे सुधर्मा

आजच्या विश्व संस्कृत दिनानिमित्त या दैनिकाच्या वाटचालीवर आधारित हा वृत्तांत ध्वनी संस्कृत भाषा व्यावहारिक वापराच्या दृष्टीनं अद्वितीय भाषा आहे म्हणूनच तिचा व्यावहारिक वापर वाढावा याच भावनेनं प्रेरित होवून पंडित गीर्वाण वाणी भूषण वरदराजा अयंगार यांनी सुधर्मा हे संस्कृत भाषेतील वर्तमानपत्र सुरु केलं

सुधर्माचे संस्थापक संपादक आणि प्रकाशक पंडित वरदराजा अयंगार यांनी अविरतपणे आणि निस्वार्थ भावनेने अखेरपर्यंत या वर्तमानपत्रासाठी काम केलं संस्कृत भाषा प्रेमींपर्यंत हे वर्तमानपत्र पोहोचत आहे का आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे का याकडे त्यांनी शेवटपर्यंत लक्ष दिलं

आधुनिक काळातले आवश्यक बदल स्वीकारत संगणकीकृत ऑफसेट छपाईच्या माध्यमातून आता सुधर्मा वाचकांपर्यंत जात आहे

तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा प्रारंभ आज गौरी गणेश पूजनाने झाला या सोहळ्यासाठी अयोध्येत सध्या उत्साहाचं वातावरण असून भाविकांनी आपापल्या घरातच भजन कीर्तन सुरू केलं आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या आणि परवा भाविकांनी घरातच दीपोत्सव साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे राम राजाची राजधानी ओरछा इथंही या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे बुंदेलखंडाची अयोध्या अशी ओळख असलेल्या ओरछा इथल्या बेतवा नदीचं पाणी आणि राम राजा मंदिरातली माती अयोध्येला पाठवली जाणार आहे अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन होत असतानाच अयोध्या रेल्वे स्थानकाचाही कायापालट केला जाणार आहे एखाद्या भव्य मंदिराप्रमाणेच हे नवं स्थानक उभारलं जाणार आहे

अमरनाथ यात्रा भगवान शंकरांची पवित्र छडी मुबारक आज काश्मीरमधून अमरनाथला नेण्यात आली आणि त्याचबरोबर यंदाच्या अमरनाथ यात्रेचा समारोप झाला

पण भाविकांच्या सोयीसाठी अमरनाथ धाम मंडळानं बाबा अमरनाथ यांच्या आरतीचं थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं होतं सुशांतसिंग राजपत दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावल्याचा आणि ती सापडत नसल्याचा बिहार पोलिसांचा दावा तिच्या वकिलांनी फेटाळला आहे दरम्यान अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्युच्या चौकशीत मुंबई पोलिस बिहार पोलिसांना पूर्ण सहकार्य देत असून योग्य कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याचा सल्ला मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी दिला आहे

काल आय पी एल नियामक मंडळाची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला

पुरुष संघांच्या सामन्याच्या काळातच महिला आय पी एल चे सामने देखील खेळवले जाणार आहेत बिहार पुर बिहारमध्ये पूरपरिस्थिती अजूनही गंभीर आहे गंडक बागमती या नद्यांची पाणी पातळी वाढली असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं आहे

दरभंगा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे

मध्य महाराष्ट्र मराठवाडा कर्नाटकची किनारपट्टी आणि केरळमध्ये पावसाचा जोर जास्त राहील